महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडण्कांची घोषणा झाली

त्यामुळे कोणाची दिवाळी गोड होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे

लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचं राम यांनी सांगितलं हिंद्र ही केवळ भारतीय समाजाचं तत्व किंवा शक्ती नसून संपूर्ण लोकशाहीची ताकद आहे

ते आज पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये बोलत होते आपल्या भाजप प्रवेशात शिवसेनाच आडकाठी आणत आहे असा आरोप नारायण राणे यांनी याच महोत्सवात युवर्स ट्रूली नारायण राणे कार्यक्रमात बोलताना केला राणे यांनी नुकत्याच लिहिलेल्या झंझावात या आत्मचरित्रपर प्स्तकाच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार राज्र परुळेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला जम्म् आणि काश्मीरचं भारताशी असलेलं नातं अधिक घट्र व्हावं यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत

त्याबाबतचा हा वृत्तांत काश्मीरातल्या उरीच्या डोंगराळ भागातनं आलेल्या शाळकरी मुलांनी काल राष्ट्रीय युद्धस्मारकाला भेट दिली इमॅजिका मध्येही धमाल केली लष्कराच्या ऑपरेशन सद्धावना या उपक्रमाअंतर्गत ही मुलं शुक्रवारपासून पुण्याच्या दौऱ्यावर आपल्या शिक्षकांसोबत आली आहेत या मुलांना आर्थिक विकास आणि शांततापूर्ण सहजीवनाचे फायदे अनुभवता यावेत त्यातून क्षमता वृद्धिंगत व्हाव्या राष्ट्रीय ऐक्याची भावना रूजावी हा या दौऱ्या मागचा हेतू आहे गेले दोन दिवस ही मुलं पुण्याचा इतिहास संस्कृती सामाजिक वातावरण समजून घेत आहेत आज ती परततील सरहद्दीवरच्या गावात विकासाची स्वप्नं घेऊन पुणे वृत्तांतसाठी नीतीन केळकर

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली

प्ण्यातील कर्वे समाज सेवा संस्था आणि मनोदय मानसिक आरोग्य संघटना याच्या वतीनं मानसिक आरोग्य आणि मनोरुग्णासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉक्टर भरत वाटवाणी यांना यावर्षीचा जीवनगौरव प्रस्कार जाहीर करण्यात आला आहे मनोदय मेंटल हेल्थ फोरमचे कार्याध्यक्ष प्राध्यापक चेतन दिवान यांनी काल या पुरस्काराची घोषणा केली नागप्रर ते पुणे दरम्यान धावणारी गरीबरथ गाडी आगामी सहा महिने प्रायोगिक तत्वावर धामणगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात येईल असं रेल्वे प्रशासनानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे धामणगाव सोबत यवतमाळ आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांना या थांब्याचा लाभ होऊ शकेल

हा तिसरा मेट्रो मार्ग सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून बांधण्यात येणार आहे

साडेअकरा वाजता वाहतूक कोंडी सुटल्यानंतर महामार्ग पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला बाणेर इथल्या योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं देण्यात येणारा यावर्षीचा योगीरीज भ्रषण प्रस्कार आहारतज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांना जाहीर झाला आहे उद्या पुरस्कार वितरण सोहळा ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघ्नाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत होईल यावेळी योगिराज विशेष गौरव प्रस्कारांचं वितरणही करण्यात येणार आहे पुणे आणि परिसरात काही भागात आज हलक्या पावसानं हजेरी लावली सकाळपासून काही प्रमाणांत सुर्यदर्शन झाल्यानं पुणेकरांना दिलासा मिळाला

नमस्कार